ईडन गार्डनवर प्रन्हा फ्लणार क्रिकेटचा बगिचा जीएसटी बैठक जीएसटी परिषदेची बेचाळीसावी बैठक आज नवी दिल्लीत होत आहे वित्त मंत्री निर्मला सीतारामन बैठकीच्या अध्यक्षस्थानी असून वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यांचे वित्त मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील वर्तमान वित्त वर्षासाठी जीएसटी भरपाई पूर्ण करण्यासाठी केंद्रानं राज्यांना कर्ज उभारणीचे दोन पर्याय दिले होते

कामत समितीनं केलेल्या शिफारसी जाहीर कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला दिले अर्थ मंत्रालयानं उद्योगांसोबतच वैयक्तिक कर्जदारांनाही दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले बँकांनी घेतलेल्या कोविड काळात कर्जाच्या मासिक हप्त्यावर व्याज आकारण्याचा कथित निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यावरील सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही महापरिषद होणार आहे

सरकारच्या सबका साथ सबका विकास या घोषणेच्या अनुषंगानं समावेशक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीनं करता येऊ शकेल यावर विचार मंथन होणार आहे जेइइ ऍडव्हान्स निकाल भारतीय तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आयआयटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या जेइइ ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर पहिला आला आहे आज या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला गंगुला भुवन आणि वैभव राज यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे कनिष्का मित्तल मुलींमध्ये पहिली आली आहे

कोविड रुग्णसंख्येत सध्या ब्राझील जगात द्सऱ्या क्रमांकावर आहे

ही संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीपेक्षा सहापटींनी अधिक आहे काही राज्यांमध्ये चाचण्यांची सरासरी देशाच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

मुंबईत उपनगरी गाड्यांची संख्या वाढली आहे तसंच आजपासून हॉटेल्स रेस्टॉरंटस सुरु होत आहेत त्यामुळे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांनी कोविडची नियमावली पाळून सुरक्षित रहावं असं आवाहन त्यांनी जालना इथं वार्ताहरांशी बोलताना केलं राज्य सरकारही मुंबईतल्या आरोग्य सुविधेत कोणतीही कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

अद्याप जागावाटपाबाबतची घोषणा झाली नसली तरी या आघाडीनं आपापल्या नेत्यांना त्यांच्या उमेदवारीबाबत आधीच कळवलं आहे आज आघाडीच्या जागावाटपाबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे

कर्नाटकचे मंत्री असताना शिवकुमार यांनी खरेदी केलेल्या बेहिशेबी मालमत्तेची माहिती सीबीआय ला सूत्रांकडून मिळाली होती त्यानंतर सीबीआयनं शिवकुमार यांच्याविरोधात नव्यानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केला आहे चीप अमेरिकेतील निर्यात नियंत्रण प्राधिकरणानं घातलेल्या प्रतिबंधांमुळे चीनमधील सर्वात मोठी चीप उत्पादक कंपनी सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरींग इंटरनॅशनल कॉरपोरेशनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कंपनीच्या काही पुरवठादारांवर अमेरिकेनं निर्बंध लादल्याच्या वृत्ताला या कंपनीनं दुजोरा दिला आहे यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो असं कंपनीनं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे अमेरिका आणि अन्य काही देशांमधील कंपन्यांनी पुरवलेल्या सुट्या भागांवर या कंपनीचं उत्पादन बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे अझरबैजान अर्मेनिया संघर्ष अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील संघर्ष अद्याप सुरूच असून आर्मेनिया वादग्रस्त ठिकाणापासून बरंच दूर असलेल्या आपल्या शहरांवर हल्ला करत असल्याचा आरोप अझरबैजाननं केला आहे अझरबैजानमधील गांजा आणि मिंगचेवीर या दोन मोठ्या शहरांवर आर्मेनियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं अझरबैजाननं म्हटलं आहे या संघर्षात तुर्की हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आर्मेनियानं केला आहे तुर्की सिरियातून सैनिक पाठवत असून हे थांबल्याशिवाय युद्धबंदी शक्य नसल्याचं आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे इडन गार्डन गेले सुमारे सहा महिने खेळाडूंविना सुन्या असलेल्या कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर आजपासून क्रिकेट पुन्हा बहरेल पश्चिम बंगालमधील खेळाडू कोविड नियमांचं पालन करत सराव सुरू करणार आहेत खेळाडूंच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय पथक नेमल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेनं दिली आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार